पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला

त्यासाठी भारतीय संशोधक आणि संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगाणिस्तान मालदीव मॉरिशस नेपाळ आदी शेजारील देशांसोबत सहकार्य करार केले आहेत भारताने संशोधित केलेल्या कोरोना लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्राप्रता मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण जगातील इतर देशानांही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचा ही वापर केला पाहिजे अशी सुचना पंतप्रधानांनी यावेळी केली

जन्क कोरोना विषाणूच्या जन्कामध्ये आतापर्यंत कोणताही मोठा बदल झालेला नाही आणि यामुळे सध्या चाचणी सुरु असलेल्या लसीवर कोणताही परिणाम होणार नाही असं भारतीय वैद्यकीय संशोधन आणि विकास संस्थेच्या जैव तंत्रज्ञान विभागानं पॅन इंडियानं केलेल्या अभ्यासात दिसून आलं आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं काल जारी केलेल्या निवेदनांत दिली आहे यासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे या बैठकीला आरोग्यमंत्री डॉ

गरिबी निर्मुलन दिनानिमित्त झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या संकटकाळांत सर्वांच्या एकत्रित आणि मजबूत साम्हिक प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं

गेल्या जानेवारी महिन्यात एक असलेली चाचणी संख्या मोठ्या प्रमाणांत वाढवल्यानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मदत झाली असून रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर आठ टक्क्यापर्यंत खाली आला आहे चाचण्यांची क्षमता वाढवणं ही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरलं आहे बाधित रुग्णांचा प्राथमिक स्तरावर शोध विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरांत घट झाल्याचही मंत्रालयानं आपल्या ट्विट संदेशांत म्हटलं आहे लोकल कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभ्मीवर लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या संख्या उद्यापासून वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे

प्रवास करताना प्रशासनानं घालून दिलेले आरोग्यासाठीचे सर्व नियम प्रवाशांनी पाळावे असं आवाहन रेल्वेनं पुन्हा केलं आहे तेजस गाड़या सणासुदीच्या काळांत प्रवाशांची गर्दी आणि मागणी लक्षांत घेऊन भारतीय रेल्वे पर्यटन महामंडळानं तेजस एक्सप्रेस या रेल्वेगाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

आयआरसीटीसी नं या गाड्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षण दिलं आहे

संघटनेच्या सदस्य देशांमध्ये स्टार्ट अप प्रणाली एकत्रितपणे विकसित करण्यासाठी या मंचाद्वारे सहकार्य करण्यात येणार आहे

सध्याच्या हमीभाव योजनेनुसारच सरकार यापुढेही खरीप पिकांची खरेदी किमान हमी भावानंच करेल असं कृषीमंत्रालयानं म्हटलं आहे

जावडेकर प्रदृषण केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी पाच वाजता फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून हवा प्रद्षण याविषयी जनतेशी संवाद साधणार आहेत यावेळी ते हवेचं प्रद्षण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाय योजनांची माहिती देणार आहेत नागरिकही कार्यक्रमाआधी याविषयीचे प्रश्न आणि सूचना सादर करू शकतात असं जावडेकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं आहे मुंबई महापौर मुंबईतल्या महानगरपालिकेच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते काल सन्मान करण्यात आला

तसंच आतापर्यंत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी सहा महिन्यांचं मिशन शक्ती अभियान सुरू केलं आहे काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बलरामप्र इथं देवीपाटन शक्ती पीठ इथून या अभियानाचा प्रारंभ केला राज्यात अन्य ठिकाणी विविध मंत्री लोकप्रतिनिधी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला महिलांचं संरक्षण सन्मान आणि स्वावलंबन यासाठी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम या अभियाना अंतर्गत राबवले जाणार आहेत कंगना मुंबई पोलिसांनी काल अभिनत्री कंगना राणावत आणि तिच्या बहिणीच्या विरोधात प्राथमिक चौकशी अहवालाची नोंद केली स्थानिक न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी ही तक्रार नोंदवली आहे हिंदी चित्रपटसृष्टीतले कास्टींग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याला प्रोत्साहन दिल्याचा आणि अन्य काही आरोप करत या दोघींविरोधात बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फेसब्क संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे

तेलंगना तेलंगणमधील हैद्राबादमध्ये बऱ्याच भागाला काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं पुन्हा झोडपून काढलं आज आणि उद्या बंगालच्या उपसागरांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पुढील चार दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागांनं वर्तवली आहे